विधानसभेतआजप्रवणीमागण्यांवरच्याचर्चेतविरोधकांनीसरकारलाधारेवरधरलं प्रशासकीयकामकाजानंतरद्रपारीप्रवणीमागण्यांवरच्याचर्चेलास्रुवातझाली एकीकडेसरकारनिधीनाहीअसंसांगतं तरद्सरीकडेआमदार शिक्षणसंस्थायांनाभरघोसनिधीदेतं असाआरोपभाजपानेतेस्धीरम्नगंटीवारयांनीकेला कोरोनाविषाणूप्रादुर्भावाच्याकाळातसाहित्यउपलब्धकरुनदिलंनाही आरोग्यविभागातनोकरभरतीझालीनाही याकडेत्यांनीलक्षवेधलं रिपब्लिकवत्तवाहिनीचेसंपादकअर्णबगोस्वामीआणिअभिनेत्रीकंगनारनौतयादोघांविरुदधच्याहक्कभंगप्रस्ता वासंदर्भातनेमलेल्याविशेषाधिकारसमितीलाआपलाअहवालसादरकरण्यासाठीमुदतवाढदयायच्याप्रस्तावावर खडाजंगीजाल्यानंतरहाप्रस्तावमंज्रझाला

यावर राज्याच्यामुख्यमंत्र्यांचाअपमानहासंपूर्णराज्याचाअपमानअसल्याचंविधानसभाअध्यक्षनानापटोलेयांनीसां गितलं राज्याबद्दलअपशब्दकाढणाऱ्यांविरोधातकठोरनिर्णयघेतलेपाहिजे अशीभूमिकात्यांनीमांडली यशवंतरावचव्हाणमहाराष्ट्रम्क्तविद्यापीठाच्याप्राधिकरणावरसदस्यनियुक्तीच्याप्रस्तावावरहीविरोधीपक्षा नंआक्षेपघेतला

यासंदर्भातकामकाजसल्लागारसमितीच्याबैठकीतचर्चाकरुननिर्णयघेऊ असंउपम्ख्यमंत्रीअजितपवारयांनीसांगितलं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन फडनवीस यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळे हजारो तरुणांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे म्ंबईत उपोषण स्रु आहे म्ंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांची धरपकड स्रु आहे अशी आणीबाणिची स्थिती सरकारनं निर्माण केली आहे असं फडनवीस म्हणाले सरकार आरक्षण प्रश्नी समाजात फूट पाडत आहे असा आरोप त्यांनी केला ओबीसींच्या आरक्षणात कृणी वाटेकरी होणार नाही असं सरकार का स्पष्ट करत नाही असा सवाल त्यांनी केला मराठाआरक्षणाच्याप्रश्नावरुनआजविधानपरिषदेतविरोधीपक्षनेतेप्रवीणदरेकरयांनीसरकारवरहल्लाचढवला सर्वविषयबाजूलासारूनमराठाआरक्षणाच्याविषयावरचर्चाकरावी अशीमागीकरतत्यांनीस्थगनप्रस्तावाचीसूचनादिली मात्रसभापतींनीतीफेटाळली त्याम्ळेविरोधीपक्षांनीगदारोळकेला याबाबतनंतरबातमीदारांशीबोलतानात्यांनीसरकारआरक्षणावरुनसमाजातफूटपाडतअसल्याचाआरोपकेला विधानपरिषदेतगदारोळातचविविधकागदपत्रेसभागृहाच्यापटलावरसादरकरण्यातआली त्याआधीविनायकमेटेयांनीपरिधानकेलेलेकाळ्यारंगाचेआणिमराठाआरक्षणमिळालेचपाहिजे असेवाक्यलिहिलेलेकपडेकाढण्याचेनिर्देशसभापतींनीदिले याकारणासाठीसभागृहाचंकामकाजपाचमिनिटांसाठीतहकूबकरण्यातआलं

याकाळातरिपब्लिकटीव्हीचेअर्णबगोस्वामीतसंचकंगनाराणावतयांच्याविरूदधमांडण्यातआलेल्याहक्कभंगठ रावावरच्याअहवालालासादरकरण्यासाठीपुढच्याअधिवेशनाच्याशेवटच्यादिवसापर्यंतमुदतवाढदेण्यातआली गदारोळप्रचंडवाढल्यामुळेअखेरसभापतीरामराजेनाईकनिंबाळकरयांनीअध्यातासासाठीकामकाजतहकबकेलं ग्लोबलटीचरम्हणूनआंतरराष्ट्रीयप्रस्कारानंसन्मानितझालेलेसोलाप्रमधलेशिक्षकरणजितसिंहडिसलेग्रू जीयांच्यासन्मानार्थत्यांनासरकारनंविधानपरिषदेचंसदस्यत्वद्यावं अशीमागणीप्रवीणदरेकरयांनीकेली सभापतींनीडिसलेग्रूजींच्याअभिनंदनाचाप्रस्तावमांडलाहोता त्यावरबोलतानादरेकरयांनीहीमागणीकेली

ग्रामविकासमंत्रीहसनम्श्रीफयांनीआजम्ंबईतवार्ताहरांशीबोलतानाहीमाहितीदिली याग्रामपंचायतींच्यासरपंचपदासाठीआरक्षणसोडतआतानिवडण्कीनंतरहोईल असंत्यांनीस्पष्टकेलं

सशक्त स्दृ ढ़आणिसमृद्धभारताचापायारचणारेसरदारवल्लभभाईपटेलयांचंकार्यदेशाच्याएकताअखंडतेचंरक्षणकर ण्यासाठीसदैवप्रेरणादेतराहतील असंप्रधानमंत्र्यांनीआपल्यासंदेशातम्हटलंआहे

विरोधीपक्षांनीशेतकऱ्यांच्याप्रश्नांनाराजकीयस्वरूपदेऊनयेअसंआवाहनकेंद्रीयपरिवहनआणिराष्ट्रीयमहामार्ग मंत्रीनितीनगडकरीयांनीकेलंआहे

समाजातल्यावंचितघटक ग्रामीणजनता कामगारआणिशेतकरीयांचाविकासघडवायलासरकारवचनबद्धआहे त्यांच्याविकासासाठीसरकारकरतअसलेल्याप्रयत्नांनाविरोधकरणंबरोबरनसल्याचंहीगडकरीम्हणाले केंद्रसरकारनंअलिकडेचआणलेल्याकायद्यांचाअर्थआणिउददेशसमजूननघेताचत्यालाविरोधकेलाजातअस ल्याची टीकाराज्यसभेचे माजी खासदार अमरसाबळे यांनी केली आहे याकायद्याविषयीजनजागृतीकरण्यासाठीसाबळेयांनीआजसोलापूरातबातमीदारांशीसंवादसाधला त्यावेळीतेबोलतहोते

याकायद्यांविषयीचर्चाकरायलासरकारतयारआहे

नव्याकायद्यांमुळेशेतकरीखुल्याबाजारपेठेतआपलामालविकृशकणारअसल्यानंत्यांचाआर्थिकफायदाहोईल असंसाबळेयांनीसांगितलं

डॉक्टरआणिइतरवैदयकीयकर्मचारीसर्वस्वअर्पणकरूनकरतअसलेल्याप्रयत्नांमुळेचदेशकोरोनाविरुदधचाल ढाजिंकण्याच्याटप्प्यावरपोचलाआहे असंराज्यपालभगतसिंहकोश्यारीयांनीम्हटलंआहे

सर्ववैद्यकीयकर्मचारी पोलीस सफाईकर्मचारीआणिसामाजिककार्यकर्त्यानीसमन्वयानंकेलेल्याकामामुळेचकोरोनासंसर्गाचाप्रसारनियंत्रणा तयेऊशकलाअसंहीकोश्यारीयांनीयावेळीनमूदकेलं केंद्रसरकारच्याप्रस्तावितवाढवणबंदराच्याविरोधातआजवाढवणबंदरविरोधीसंघर्षसमितीनंबंदचीहाकदिली आहे

किनारपट्टीवरच्याबाजारपेठाआणिमच्छीबाजारआजबंदआहेत मच्छीमारसंघटनातसचंरिक्षाचालक मालकसंघटनांनीयाबंदलापाठिंबादिलाआहे मुंबईतआझादमैदानावरसुरूअसलेल्याविद्यार्थ्यांच्याआंदोलानालापाठिंबाम्हणूनपरभणीतमराठाक्रांतीमोर्चा च्यापदाधिकारी कार्यकर्त्यांनीछत्रपतीशिवाजीमहाराजप्तळापरिसरातआजएकदिवसीयधरणेआंदोलनस्रुकेलं आहे

म्ख्यमंत्र्यांचेशासकीयनिवासस्थानअसलेल्यावर्षायाबंगल्याचीपाणीबिलापोटी कोणतीहीथकबाकीनाही म्बईमहानगरपालिकेनंदिलेल्याअहवालान्सारवर्षाआणितोरणायादोन्हीबंगल्यांचीथकबाकीश्न्यआहे याबंगल्यांचंपाणीबिलथकीतअसल्याच्यावृतामध्येतथ्यनाही माध्यमांमध्येआलेल्याबातम्याखोट्याअसल्याचंयाअहवालातम्हटलंआहे

चार दिवसांचं ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसानंतर आज नाशिक तसंच मनमाड शहर परिसरात दाट ध्कं पसरलं होतं या ध्क्यांचा आनंद घेत तरुणाईन कॉलेज ग्रांडवर धावणं फ्टबॉल शारीरिक कसरती आणि व्यायामाला पसंती दिली तर जेष्ठांनी रस्त्यावर मॉर्निंग वॉक केलं

नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली होती चार दिवसानंतर आज सूर्याचं दर्शन झाल्यानं लोक सुखावले आहेत गडचिरोली जिल्ह्यांतही दाट ध्कं पडल्यानं वाहन चालकांना वाहने हळू चालवावी लागत आहेत